त्यामुळे कुमारस्वामी यांचं सरकार अल्पमतात गेलं आहे असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे केंद्र सरकारनं वित्त आयोगाकडून राज्यांना मंजूर होणारा निधी आणि अनुदानांची सागंड कृषी क्षेत्रातल्या सुधारणांशी घालावी असंही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची पाहिली बैठक काल नवी दिल्ली क्रिं झाली फडनवीस या समितीचे निमंत्रक आहेत बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं या बैठकीत या प्रस्तावाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं कृषी मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय यापैकी एक उत्पादनाशी तर दुसरं पणनसंबंधी व्यवहार पाहात असल्यानं या दोन मंत्रालयांमधे अधिक चांगला समन्वय असला पाहिजे असं ते म्हणाले मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री डॉ

औरंगाबाद विभागात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा खाडे यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती तसंच मर्ट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी तातडीनं करुन कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही खाडे यांनी यावेळी दिले पाकिस्तानात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिका यांना भेटण्याची परवानगी दिल्याची घोषणा पाकिस्ताननं केली आहे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयानं काल रात्री केलेल्या या घोषणेत म्हटलंय की पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र असल्यानं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवून व्हिएन्ना करारानुसार हा निर्णय घेतला आहे

यावेळी एनएसजीचे महासंचालक सुदीप लखताकिया उपस्थित होते कमीत कमी वेळात शत्र् किंवा मित्र ओळखून अचूकपणे लक्ष्याचा वेध घेण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तिथं आरोग्य आणि सुरक्षेचे आंतरराष्ट्रीय निकष सांभाळण्याची व्यवस्था केली आहे